केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत काल माहिती दिली

या कर्जाची कमाल मर्यादाही पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली

औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर केंब्रिज चौकात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर आमदार अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली दूध उत्पादकांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावं दूध भुकटीला पन्नास रुपये अनुदान द्यावं या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव इथंही आंदोलन करण्यात आलं जालना इथं राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वात गरजूंना दध वाटप करून आंदोलन करण्यात आलं परभणी इथं उड्डाणप्लावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपनं रास्तारोको आंदोलन केलं बीड जिल्ह्यात कडा इथं माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं बीड शहरात शिवसंग्राम संघटनेनं महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत गरजुंना दुधाचं वाटप केलं दुध दराबाबत शासनानं आपली भूमिका बदलली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला उस्मानाबाद इथं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात अहमदनगर मनमाड मार्गावर द्ध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात दध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं मागण्या मान्य न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा विखे पाटील यांनी यावेळी दिला

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयानं याची माहिती दिली आहे

त्यावेळी हे समोर आलं असल्याचं या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फ़ले पूणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत लवकरच स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा केली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत काल साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांचं व्याख्यान झालं अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात वर्गसंघर्ष जातिअंताचा लढा याचं चित्रण प्रभावीपणे केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापौर अनिता सोनकांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पूर्णा तालुक्यातल्या खुजडा इथं यानिमित्त जनकल्याण सामाजिक आणि विकास संस्थेच्या वतीनं गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप आणि व्रक्षारोपण करण्यात आलं लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसंच लोकमान्य टिळक यांच्या प्ण्यतिथीनिमित्त प्रष्पांजली अर्पण केली

हे स्थान भारतीय प्रातत्त्व संरक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आलं असून घराच्या आवारात उभारण्यात आलेल्या मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रष्पाजंली अर्पण केली अहमदनगर इथंही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद इथं बलवंत वाचनालय शताब्दी महोत्सव आणि लोकमान्य टिळक प्ण्यतिथी निमित्त वाचनालयाच्या दर्शनी भागावर लोकमान्य टिळकांच्या नव्या भित्तीचित्राचं अनावरण करण्यात आलं

यानिमित्तानं कालपासून शेती व्यवहारातल्या आवश्यक डिजिटल आठ अ चा उतारा आता ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे या सुविधेचा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते द्रद्श्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला यावेळी केलेल्या भाषणात थोरात म्हणाले महसूल दिनाचं औचित्य साधून आठ अ आपल्या सर्वांना विना सायस उपलब्ध होणार आहेत

नांदेड तहसील कार्यालय परिसरात काल महसूल दिनानिमित्त घनवन आनंदवन प्रकल्पाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या हस्ते झालं यावेळी सामाजिक वनीकरण तसंच व्रक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली

जिल्ह्यातली वैद्यकीय व्यवस्था अपूरी असल्यानं आणि वैद्यकीय महाविद्यालय नसल्यानं पूढील काळात नागरिकांना गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल याबाबत आपण आरोग्य मंत्र्यांना अवगत केल्याचं ते म्हणाले

शिवना नदीकाठच्या टाकळी लव्हाळी बोरसर खूर्द बोरसर बुद्रुक शेवता लामणगाव झोलेगाव लाखणी मांडकी सनव देवकी वैरागड लासूर या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

त्यामुळे बिस्मिछ्छा कॉलनी दिलरस कॉलनी हिलाल कॉलनी आरेफ कॉलनी बेगमपुरा बारापुल्ला दरवाजा या मार्गांवर नदीच्या काठावरच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे दरम्यान औरंगाबाद शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून रात्री पाऊस होत आहे त्यामुळे छोट्या मोठ्या नद्या द्रथडी भरुन वाहत आहेत तर तलाव ओसंडून वाहत आहेत

सुरे यांनी दिली दरम्यान राज्यात बीड लातूर उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे औरंगाबाद जालना नांदेड हिंगोली परभणीसह अनेक जिल्ह्यात पाच ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते